गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत

करण्यात येईल उपम्ख्यमंत्री अजित पवार विदर्भातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ प्रशासनकडून दिशानिर्देश जारी

आणि नागपूरसह विदर्भात बहतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याची चाहल

सर्वोच्च न्यायालय ओटीटी दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत असलेल्या नेटफ्लिक्स एमेझॉन प्राईम सारख्या ओटीटी वाहिन्यांवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या मालिका आणि कार्यक्रमांवर अंक्श ठेवण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली असून याबाबत नव्यानेच तयार करण्यात आलेले नियम आजपासून लागू करण्याच्या सूचना सरकारला दिल्या आहेत एमेझॉन प्राईमच्या भारतातल्या प्रम्ख अपर्णा प्रोहित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे दरम्यान काही ओटीटी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या अनेक कार्यक्रमांतून दाखवली जाणारी अश्लीलता ही चिंताजनक आहे असं मत न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या खंडपीठानं व्यक्त केलं आहे या याचिकेवर आज स्नावणी होणार असून तत्पूर्वी ओटीटी वाहिन्यांवर सरकारनं निर्बंध जारी करावेत असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

सताधाऱ्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकृळे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे ते आज नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे न मांडल्या मुळे ओबीसी समाजावर अन्याय होऊन आज ओबीसी समाजाच्या लोकप्रतिनिधीवर राजीनामा देण्याची वेळ आली आहे अशी टीका भाजपचे नेते चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज नागप्रात केली सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ओबीसी समाजावर प्रचंड मोठा अन्याय करणारा असून राज्यात फडणवीस सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण संदर्भात एक अध्यादेश काढून ओबीसी समाजातील लोकप्रतिनिधीना दिलासा दिला होता मात्र या सरकारला तो अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकवन ठेवता आला नाही तसेच महत्वाचे प्रकरण असतांना महाविकास आघाडी सरकारने याकडे लक्षच दिले नाही त्यामुळे आज ओबीसी समाजावर अशी अन्यायाची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले सरकारने या निकालाविरोधात सोमवारपर्यंत वरच्या बेंचकडे अपील करून तात्काळ चांगल्या अन्भवी वकिलाची नेमणूक करावी अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली जिल्हा परिषद आरक्षण राज्यातल्या नागपूर अकोला वाशिम गोंदिया धुळे नंदूरबार या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फटका इतर मागासवर्गीयांना बसू नये त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे

विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूंच्या नेत्यांशी बैठक आयोजित करुन प्ढील कायदेशीर व्यूह रचना करण्यात येईल अशी माहिती उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते

कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ब्लढाणा जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद असून आज गजानन मंदिर सुद्धा भाविकांसाठी उघडण्यात आले नाही त्यामुळे भक्तांनी बंद प्रवेशद्वारावरच महाराजांचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये अत्यंत साधेपणाने मोजक्या प्जाऱ्याच्या उपस्थितीत श्रींची पूजा पार पडली

या पत्रात पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चंद्रपुर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रद्वषणमुक्त करण्याकरिता रामाळा तलावाचे खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास येत्या सात दिवसात सादर करण्याबाबत तसेच रामाळा तलाव स्वच्छता आणि स्शोभीकरण करण्याकरिता दोन टप्यात कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे

अकोला जिल्ह्यात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता त्यानंतर संख्या झपाट्याने वाढत गेली लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला सोबतच कौट्ंबिक हिंसाचारही वाढल्याचे दिसून आले आहे जिल्ह्यात चार भिंतीआड होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोरोना काळातही परिणाम जाणवला नाही घटना घडतच गेल्या त्याचा वेळेत तपास लावणे पोलिसांना शक्य झाले आहे

सेंद्रिय ग़ळ अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामधील नागपूर महामार्गावर वसलेले कुरुम गाव येथील प्रयोगशील शेतकरी अब्दल शकील यांनी कृषी विभागाच्या तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी केलेल्या शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून सेंद्रिय गुळाची विक्री स्रू केली आहे उसाला मिळणारा दर लांबणारा हंगाम हाती पडणारे उत्पन्न आणि त्या तुलनेत सेंद्रिय गुळाला असलेली मागणी असा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला त्यातून सुरुवातीला व्यवसायिक गुऱ्हाळघरात गुळाची निर्मिती केली त्यानंतर कोल्हापूर भागातील रचनेचे ग्र्न्हाळघर उभारून केवळ सेंद्रिय ग्रळच तयार करण्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निश्चय केला

नागप्र उष्णता नागप्रसह विदर्भात बहतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याची चाहल लागली असून तापमानात दिवसेंदिवस वाढ नोंदविण्यात येत आहे

दरम्यान येत्या आठवड्यात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे